अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र

नागरिक म्हणून आपली वागणूक कशी आहे यावरच देशाच्या भवितव्याची दिशा ठरेल असं ते म्हणाले मोदी आज सकाळी एका दिवसाच्या वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या भेटीवर पोहोचले त्यांनी सर्वप्रथम जंगम बडी मठात जाऊन प्रार्थना केली

त्यानंतर बाराशे कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांचं उद्घाटनही प्रधानमंत्री करणार आहेत ते आज उज्जैन व्रीर वाराणसीला जोडणाऱ्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडाही दाखवणार आहेत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली उप राज्यपाल अनिल बेजल केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे यात मनिष सिसोदिया सत्येदर जैन गोपाल राय कैलाश गलहोत श्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संमेलनाचं उद्घाटन करतील

या संमेलनादरम्यान एका विशेष दालनात वन्यजीवांच्या संवर्धनासाठीच्या उपयुक पद्धतींचं सादरीकरण केलं जाणार आहेत

त्यानुसार भारतानं अशा वन्यजीव प्रजातींच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत केंद्रीय पर्यावरण वन संरक्षण मंत्री प्रकाश जावडेकर आज गांधीनगर कें स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत

दिल्ली पोलिसांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची प्रशंसा केली आहे

देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या पोलिसांघ्या स्मरणार्थ नवी दिल्ली धिं राष्ट्रीय पोलीस स्मारक उभारून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलीसांच्या बलिदानाचा सन्मान केला असल्याचं शाह म्हणाले अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबत संयुकपणे प्रावीण्य मिळवण्याला आपलं प्राधान्य आहे असं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो दी सुसा यांनी म्हटलं आहे रिबेलो यांनी काल मुंबईत भारत पोर्तुगाल व्यापार मंचाला संबोधित करत होते भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असण्यासोबतच जागतिक अर्थिक आणि सामजिक शक्ती असल्याचं रिबेलो म्हणाले केवळ आशिया किंवा युरोपातले देश एवढ्यापुरतं भारत आणि पोर्तुगालचं स्थान मर्यादित नाही तर दोन्ही देश जागतिक शक्ती आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं

तामीळनाडूच्या पुडुकाट्टेटाई डून निघालेल्या दोन बोटी काल रात्री समुद्रात भरकटल्या आणि आंतरराष्ट्रीय सामुद्रीसीमा ओलांडून श्रीलंकेजवळ पोचल्या या मच्छीमारांना अधिक चौकशीसाठी नागसेनाथुराई बंदरात नेण्यात आलं आहे केंद्र सरकार देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे

यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एफ

अर्थात आर्थिक जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातल्या तरतुदींचा विचार करण्यात आल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या देशातल्या विविध घटकांच्या गरजा पूर्ण करणं आणि क्रयशक्ती वाढवणं यासाठी या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागात जाऊन थेट नागिरीकांना अर्थसंकल्पाविषयी माहिती दिली जाण्याचा हा देशातल्या पहिलाच प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं

ही घट सर्व प्रकारच्या समभाग निधींमध्ये झाली असल्याचं या संदर्भातल्या एका अहवालात म्हटलं आहे आर्थिक विकास दरात झालेली घट आणि आणि समभागांच्या मूल्यांकनाविषयी गुंतवणूकदारांमध्ये असलेला संभ्रम यामुळे ही घट झाल्याचं या अहवालात नमूद केलं आहे

काल फ्रान्समध्येही याविषाणूच्या बाधेमुळे एकाचा मृत्यू झाला या विषाणूची बाधा झाल्यामुळे आशिया बाहेर झालेला हा पहिलाच मृत्यू आहे यामुळे जगभरात या साथीच्या प्रसारबाबत घिंता व्यक्त करण्यात येत आहे

ह्या विषाणूंमुळे चीनमध्ये अजूनही आणीबाणीची परिस्थिती असून ह्या विषाणूचा प्रसार कुठे होईल याबद्दल नेमकी माहिती देणं शक्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक थेड्रोस अधनोम घेब्रेयुसेस यांनी सांगितलं चीननं विषाणूच्या प्रसारचा वेग मंदावण्यात घेतलेल्या उपायांची त्यांनी यावेळी दखल घेतली कुक्कुटपालन उद्योगांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या अफवांविरोधात कर्नाटकाच्या पशु आणि मत्स्यपालन विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केली आहे कुक्कुटपालन उद्योगांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं या सूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंच या विषाणुंचा संसर्ग होत असल्याचंही या सूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे या संदर्भातल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पोषणाच्या कमतरतेची समस्या असलेल्यांनी कुक्कुटपालन उद्योगांतल्या उत्पादनांचं सेवन करावं असं आवाहनही कर्नाटक सरकारनं केलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मा िक्र पोम्पिओ यांची भेट घेतली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भारत दौऱ्याच्या पार्डभूमीवर म्युनिच सुरक्षा परिषदे दरम्यान ही भेट झाली जयशंकर यांनी यावेळी अफगाणिस्तान विषयक अमेरिकेच्या विशेष दूतांचीही भेट घेतली तसेच सिनेटर जिम विहोफे यांच्या अध्यक्षतेखालच्या अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाशीही त्यांनी द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा केली जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणुक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी केंद्रशासित प्रदेशातल्या सर्व सरपंच आणि पंचानां स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे

लंडन फॅशन वीकमध्ये आलेल्या प्रेक्षकांना काल विविध प्रकारच्या भारतीय साङ्या पहायला मिळाल्या